हाफिज सईद आणि मसूद अजहर यांच्यासारख्या संयुक्त राष्ट्रांनी घोषित दहशतवादी केलेल्या गुन्हेगारांव कारवाई करावी असं अमेरिकेनं पाकिस्तानला सांगितलं स्कॉर्पिन वर्गातली दूसरी पाणबुडी आ एन एस

मानवतेच्या रक्षणासाठी जागतिक समुदायानं दहशतवादाविरुद्ध एकवटण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केलं

देशाचा विकास हवामान बदलाचा सामना आणि दहशतवादाला विरोध या तीन मुद्यांवर त्यांनी भर दिला दहशतवादासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांमधले मतभेद या संघटनेच्या उद्दिष्टांनाच हरताळ फासतात असं ते म्हणाले भगवान गौतम बुद्ध स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांची शांतीची शिकवण ही भारताची जगाला भेट आहे त्यामुळेच दहशतवादा विरोधात भारताच्या पुढाकाराला विशेष महत्त्व आहे असं त्यांनी सांगितलं विर राष्ट्रांच्या तुलनेत भारतामधून हरितगृह वायूंचं उत्सर्जन अतिशय कमी प्रमाणात होतं तरीही भारतानं हवामानबदला वरच्या उपाययोजनांमधे भरीव योगदान दिलं आहे असं ते म्हणाले आंतरराष्ट्रीय सौर उर्जा करारामधेही भारतानं पुढाकार घेतला आहे याचा उल्लेख त्यांनी केला देशाला प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी भारताने छेडलेल्या आंदोलनाची तसंच स्वच्छ भारत आयुष्मान भारत या आणि जेर अभियानांची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली जनकल्याण ते जगकल्याण हे भारताच्या धोरणांचं उद्दिष्ट आहे असं सांगून प्रधानमंत्री म्हणाले की जगातली सर्वात मोठी लोकशाही या नात्याने भारताचा जगाला शांती आणि सद्भावाचाच संदेश राहील तमिळ कवी कण्यन पंगद्रनार यांच्या वसुधैव कुटुंबकम संकल्पना सांगणा या ओळी प्रधानमंत्र्यांनी भाषणात उद्धृत केल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांची भेट घेतली

द्विपक्षीय व्यापार आणि सहकार्याविषयी यावेळी चर्चा झाली दहशतवाद आणि अतिरेकी तत्त्वज्ञानाला विरोध करण्याचा पुनरुच्चार दोघांनी केला

भूतानचे प्रधानमंत्री डॉ लोटे त्शेरिंग यांचीही मोदी यांनी काल भेट घेतली आणि उभयपक्षी संबंधांवर चर्चा केली आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा संघटनेचे सदस्य झाल्याबद्दल भूतानच्या प्रधानमंत्र्यांचं त्यांनी स्वागत केलं या संघटनेची घोषणा मोदी यांनी न्यूयॉर्क ्यें झालेल्या हवामानबदल विषयक शिखर परिषदेत केली होती संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हाफिज सईद आणि मसूद अझहरवर पाकिस्तानं कायदेशीर कारवाई करावी असं काल अमेरिकेनं पाकिस्तानला बजावलं आहे दक्षिण आणि मध्य आशियातल्या अमेरिकेच्या सहाय्यक प्रभारी सचिव अर्विस वेल्स यांनी काल संयुक राष्ट्रांच्या आमसभे दरम्यान झालेल्या एका विशेष सत्रात सांगितलं की भारत आणि पाकिस्तानात संवाद व्हावा अशीच अमेरिकेची इच्छा आहे

सिंध बलुचिस्तान तसंच पाकव्याप्त काश्मीरमधल्या असंख्य निदर्शकांनी काल न्यूयॉर्क इथं एकत्र येत पाकिस्तानात अल्पसंख्यंकांचा छळ होत असल्याबद्दल निषेध व्यक्त केला

देशाचा स्कॉर्पिन वर्गाची पाणबुडी आय एन एस खांदेरी आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते मुंबईत कार्यान्वित होणार आहे

संरक्षणक्षेत्रातल्या देशांतर्गत उद्योगांना अधिक प्रोत्साहन देऊन या क्षेत्राचं आधुनिकीकरण करायला केंद्रसरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली

भारत फ्रान्स ब्रिटनदक्षिण आफ्रिका क्विडा यांच्यासह वीस देशांनी ऑनलाईन माध्यमातून होत असलेल्या खोट्या बातम्यांच्या प्रसारा विरोधातल्या करारावर काल स्वाक्षऱ्या केल्या या कराअंतर्गत माध्यमांचं स्वांतत्र्य अबाधित राहावं यासाठी निरीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या गटाची स्थापना करायला या सर्व देशांनी एकमतानं मंजुरी दिली या गटाच्या माध्यमातून हे सर्व देश पत्रकारांनी स्वतंत्रपणे मांडलेली विविध विषयांवरची विश्वासार्ह माहिती इंटरनेटवर उपलब्ध व्हावी यासाठीचे प्रयत्न करतील अफगाणिस्तानात आज अध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान होत आहे

दरम्यान तालिबाननं मतदान केंद्रांवर हल्ले करण्याची धमकी दिली असून मतदारांनी घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे

छत्तीसगड उत्तरप्रदेश केरळ आणि त्रिपूरा या राज्यांमधल्या चार विधानसभा मतदारसंघांमधल्या पोटनिवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले उत्तर प्रदेशात हमिरपूरची जागा भाजपानं राखली आहे

त्रिपूरातल्या बदरघाट मतदारसंघात भाजपाचे उमेदवार मिमी मुजूमदार यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार बुलती विक्वास यांना पराभूत केलं केरळातल्या पाला विधानसभा मतदारसंघात एलडीएफ उमेदवार विजय झाले छत्तीसगडमधे काँग्रेसचे उमेदवार देवती कर्मा यांनी भाजपा उमेदवार ओजस्वी मांडवी यांचा पराभव केला

जम्मू काश्मीरमधे त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीची संपूर्ण अंमलबजावणी झाल्यानंतरच्या गट विकास मंडळाच्या निवडणूका घ्याव्यात अशी विनंती अखिल जम्मू काश्मीर पंचायत परिषदेनं निवडणूक आयोगाला केली आहे पंचायत समित्यांच्या कारभारात गट विकास मंडळांची कामगिरी महत्त्वपूर्ण असते त्यामुळे या निवडणूकांमधे नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा असं परिषदेचे अध्यक्ष अनिल शर्मा यांनी सांगितलं

ग्रामीण भारत हागणदारी मुक्त करण्याकरता केंद्र सरकारनं ओ डी एफ प्लस हा नवा उपक्रम सुरु केला आहे केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावतयांनी काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात या नव्या उपक्रमाचं उद्घाटन केलं

ग्रामीण भागात शाक्षत उपजीविकेची साधनं असावीत आणि खेडी स्वयंपूर्ण व्हावीत यादृष्टीनं रोजगारांचं विकेंद्रीकरण व्हायला हवं असं मत केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केलं आहे हैदराबाद िक्षे झालेल्या ग्रामीण संशोधक स्टार्ट अप परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते काल बोलत होते